एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा हा आतापर्यंतचा सर्वाधित आकडा आहे

या लसींच्या वितरणासाठी सुयोग्य यंत्रणा उभारण्याकरता संबधित घटकांशी चर्चा सुरू असल्याच ते म्हणाले

कोरोना संकटाशी लढा देताना तपासणी पाठपुरावा आणि उपचार या त्रिसूत्रीचा वापर प्रभावी ठरला असल्याच त्यांनी सांगितलं

मोदी पावसाळा कोरोना संसर्गाचा काळ आणि सध्या सुरू असलेला पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सर्व नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी अस आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल आहे या काळात विषाणूजन्य आजार फैलावू शकतात त्यामुळे अधिक काळजी घ्यावी अस मोदी यांनी म्हटलं आहे

वेंकय्या नायडू यांनी केलं

त्या ई पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते मद्रास आयआयटीनं या स्पर्धेत प्रथम स्थान पटकावलं असून सलग दुसऱ्या वर्षी ही संस्था अव्वल ठरली आहे

पीएम केअर सर्वोच्च न्यायालय कोरोनाच्या साथीच्या प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या पीएम केअर निधीतील रक्कम राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद निधी अर्थात एनडीआरएफमध्ये हस्तांतरित करण्याचे आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालायानं आज नकार दिला कॉंग्रेससह अन्य पक्षानी याबाबत कितीही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य समोर आलं आहे पीएम केअर फंडाबाबत राहुल गांधी यांनी सातत्यानं केलेले आरोप आता खोटे ठरले आहेत अशी प्रतिक्रिया भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केल आहे कॉंग्रेसन केलेल्या आरोपांनंतरही जनतेनं या फंडावर आपला विश्वास व्यक्त केला असून आता सत्य समोर आलं आहे कोरोना साथीशी लढण्यासाठी सरकारचे हात बळकट करण्याकरता देशातील जनतेनं आपलं योगदान या फंडासाठी दिले अस जावडेकर यांनी म्हटलं आहे भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळ पीएम केअर फंडाबाबत असलेले संशयाचे धुके दूर झाले असून विरोधकांच्याआरोपांना चोख उत्तर मिळाले आहेअशी प्रतिक्रिया यांनी व्यक्त केली

त्यांनी आज देशभरातील राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाशी निगडीत जनतेशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधलात्यावेळी ते बोलत होते ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर या योजनेत भर देण्यात आला आहे असं तोमर यांनी नमूद केलं दिनदयाळ अंत्योदय योजनेद्वारे शेतीशी निगडीत आणि त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही मदत दिली जाते

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी खाद्यान्न प्रक्रिया उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतो यामुळे शेतमालाचे नुकसान टाळणे शक्य होते आणि मालाची किंमतही वाढते असे मत खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्री हर सिमरत कौर बादल यांनी या वेळी व्यक्त केलं

गडकरी भारताला बांधकाम साहित्याच्या निर्मितीचं जागतिक केंद्र बनवण्याच केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करायचं असेल तर विविध वस्तूंची आयात कमी करून उत्पादनाला चालना द्यायला हवी अस ते म्हणाले या क्षेत्रातल्या सर्व उद्योगांनी औद्यागिक समूह तयार करावेत तंत्रज्ञान केंद्र संशोधन प्रयोगशाळा आणि कौशल्य विकासावर भर द्यावा अस आवाहन गडकरी यांनी केलं कोरोनाच्या जागतिक संकटामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड द्या अस सांगून तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी आवश्यक सर्व मदत देण्याच आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिलं तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनी थकीत रक्कम लवकरात लवकर भरावी असंही त्यांनी सांगितलं मख्तार नक्वी अल्पसंख्याक समाजातील तरुणांच्या क्षमता संवर्धनासाठी सरकारने अनुकूल वातावरण निर्माण केल आहे अस प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केलं प्रशासकीय सेवेसाठी निवड झालेल्या अल्पसंख्याक समाजातल्या युवकांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक सक्षमीकरणाच्या धोरणामुळेच अल्पसंख्याक समाजातील अनेक तरुणांची निवड प्रशासकीय सेवेसाठी केली जात आहे

स्वच्छ महोत्सव नावाने होणाऱ्या कार्यक्रमातंगत उत्कृष्ट शहरं आणि राज्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत निवडण्यात आलेल्या काही स्वच्छाग्रही आणि सफाई कर्मचारी यांच्याशी पंतप्रधान दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

एकंदर एक कोटी सात लाख नागरीकांनी स्वच्छ अॅपवर नोंदणी केली आहे

उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि राज्यातील कोरोना उपाययोजना यांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा याकाळात गर्दी होणार नाही कोरोनाचा प्रादूर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं गणेशोत्सवासंदर्भात गृहविभागाने मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक जारी केलं आहे त्यातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले कोरोना युद्धात आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरू आहेत त्या यापुढेही नेटाने राबवाव्यात असे आदेशही ठाकरे यांनी दिले जम्म काश्मीर चकमक जम्मूकाश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील क्रीअरी गावात लष्करानं कालपासून राबवलेल्या शोधमोहीमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज तिसरा दहशतवादी ठार झाला काल दोन दहशतवादी ठार झाले होते यापैकी एक लष्कर ए तोयबाचा वरिष्ठ कमांडर आहे दरम्यान या चकमकीत जखमी झालेले दोन जवान आज मरण पावले

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान आणि एक विशेष पोलीस अधिकारी शहीद झाले अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली खेलरत्न राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी क्रिकेटपटू रोहित शर्मा सह चार खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे यामध्ये कुस्तीपटू विनेश फोगट टेबल टेनिसपटू मानिका बात्रा आणि पॅराऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक मिळवणारे मरीअप्पन थंगावेलू यांचा समावेश आहे

महाराष्ट्रात मुंबई सह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे पुण्यात मात्र आज पावसानं काहीशी उसंत घेतली मात्र गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाने अनेक नद्यांची पाणी पातळी वाढली आहे